रिजव्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण दास यांनी आज जाहीर केलं त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत सकारात्मक टप्प्यात पोहोचेल अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली दरम्यान रिजव्ह बँकेनं या द्वैमासिक पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवले आहेत

नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत

या सूचनांच्या अंमलबजावणीसंदर्भात आरोग्य कामगार साखर आयक्त तसंच महिला आणि बाल विकास विभागांची वेबिनार बैठक घेण्यात आली त्यावेळी गोऱ्हे यांनी हे निर्देश दिले प्रत्येक गावात ग्राम दक्षता समिती स्थापन करून यामध्ये बचतगटाचा सहभाग घ्यावा समाज कल्याण आय्क्तांनी बीड जिल्हातील अधिकाऱ्यांबरोबर तत्काळ बैठक घेऊन अंमलबजावणी बाबत आढावा घ्यावा असंही गोऱ्हे यांनी सांगितलं आरोग्य विभागाच्या संचालक डॉ अर्चना पाटील तसंच बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांनी याबाबत केल्या जात असलेल्या कामांची माहिती दिली

यासाठी सवे यंत्रणांनी योग्य नियोजन करण्याची सूचना औरंगाबादचे पालकमंत्री सूभाष देसाई यांनी केली आहे ते आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभागाच्या जलाशयातल्या पाण्याच्या नियोजन बैठकीत बोलत होते

मंगेश गोंदावले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए

निंभोरे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता आर

काळे यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते खुलताबाद नगर परिषदेनं प्रस्तावित केलेल्या पाणी प्रवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी प्राधिकरणाने पाठप्रावा करुन योजना पूर्णत्वास न्यावी औरंगाबाद शहराला आवश्यक पाणी पुरवठ्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करुन शहरास योग्य मुबलक शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करुन द्यावे असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले